पूरख्रस्त जिल्ह्यांची केंद्रीय पाहणी फिटइंडिया राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिट इंडिया अर्थात सुदृढ भारत या मोहिमेची सुरूवात करतील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व जाणून घेऊन व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा हेत आहे नवी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात पतप्रधान नागरिकांना निरामय जीवन जगण्याविषयी शपथ देतील आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी या मोहीमेचं सूतोवाच केलं होतं

या अनुशंगानं गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन वर्षापासून मुक्तीपथ अभियान सर्व संस्थेच्या माध्यमातून सुरु झाल्यानंतर त्या भागात तंबाकू आणि दारू सेवनात लक्षणीय घट झाली आहे या अभियानाच्या फलश्रूतिविषयी सर्वचे डॉक्टर अभय बंग यांनी आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं

तरमुक्तीपथहाभारतात लाअशाप्रकारचाएकमेवजिल्हाव्यापीप्रयोगआहे

किमान दोनशे खाटांची जिल्हा रुग्णालयं असलेल्या परंतु असे महाविद्यालय नसलेल्या भागांमध्ये ती स्थापन करण्यात येतील

वर्तमान वित्त वर्षामध्ये साठ लाख टन साखरेची निर्यात करण्यात येईल

साखरेची हाताळणी आणि अन्य प्रक्रिया खर्चासाठी हे अनुदान राहील

मंत्रिमंडळानं कंत्राटी निर्माण कार्यामध्ये तसंच कोळसा खाणकाम आणि संबंधित पायाभूत क्षेत्रातही शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीसाठी अनुमति दिली आहे मंत्रिमंडळ निर्णय मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

अघोषित प्राथमिक माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना वीस टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्यास तसंच ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ तसंच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्यास मंत्रिनंडळानं मंजुरी दिली नाशिकमध्येही आता मेट्रो धावेल

परग्रस्त पाहणी राज्यातील प्रग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं काल दाखल झाली सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत यंदाच्या भीषण प्रपरिस्थितीनंतर राज्य सरकारनं सहा हजार आठशे तेरा कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला असून हा निधी मिळण्यापूर्वीच राज्यात मदतकार्याला सुरूवातही केली आहे

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली

क्रीडा परस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतील कुस्तीपटू बजरंग पूनिया तसंच पॅरा ऍथलिट दीपा मलिक यांना राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्कारान सन्मानित करण्यात येणार आहे या शिवाय प्रतिष्ठेचे अर्जुन प्रस्कारही राष्टपतींच्या हस्ते प्रदान केले जातील यामध्ये रवींद्र जडेजा गुरप्रीत सिंग सिंध चिंगलेनसाना कांगूजम मोहम्मद अनास स्वप्ना बर्मन अंजूम मौदगिल आदींचा समावेश आहे प्रशासकीय अधिकारी अपर्णा कुमार यांना तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारानं गौरविण्यात येईल

परस्कार नवी मंबई दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या समुद्र किनाऱ्यासह जगातील मान्यताप्राप्राप्र समुद्र किनारे पार केलेल्या नवी मुंबईच्या प्रभात कोळी याला अलीकडेच तेन्त्संग नोगें साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे आज राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात येईल ऐकुया प्रभातचं मनोगत

वॉटर ग्रीडच्या प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन लवकरच होणार असून जालना आणि औरंगाबादमध्ये देशातलं सर्वात मोठं औद्योगिक केंद्र निर्माण होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं

यात्रा गोंदिया काँप्रेसनं आपली महा पर्दाफाश यात्रा अमरावती इथून सुरु केली असून काल ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली काँग्रेस नेते नाना पटोले यांची सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या ठिकाणी सभा घेण्यात आली कोल्हापर राज्यातल्या प्रख्यस्तांना शासनानं शंभर टक्के नुकसान भरपाई दयावी

आयष अनदान केंद्र शासनाकडुन चंदन आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मिळणारं अनूदान थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

बोंडे यांनी सांगितलं हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ

पथकर माफी कोकणात जाणाऱ्या गणेशभकांच्या वाहनांना पथकर माफी देण्याचा निर्णय झाला आहे त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स उद्यापासून उपलब्ध होणार असून गणेशभक्तांनी जवळचे पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन स्टिकर्स घ्यावेत असं आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं हवामान कोकण आणि विदर्भात बह्तांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि मराठवाङ्याच्या काही भागात आज पावसाच्या हलक्या सरी येतील